इंडोनेशिया खुल्या बद्धमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी आज पी

यामागुची बरोबर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं काल दिल्लीत हृदयविकारानं निधन झालं

दिल्लीतल्या निगमबोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

दीक्षित यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे

कांग्रेस पक्षातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पडल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आपल्या कारकिर्दीत शीला दीक्षित यांनी राजधानी दिल्लीया कायापालट घडवून आणल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपर्तीनी दिली आहे तर त्या उत्तम प्रशासक असल्याची भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं दिल्लीच्या विकासात लक्षणीय वाटा होता अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल दःख व्यक्त केलं असून त्यांच्या कुटुंबाला सांत्वन संदेश पाठवला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही शोक व्यक्त केला आहे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि काँप्रेस नेते राहूल गांधी यांनीही शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनानं एक कुशल सहृदय आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

जीएसएलव्ही एम

हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे

नॅशनल मेडीकल कौन्सिल सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली नैऋत्य मोसमी पावसाची तीव्रता वाढल्यानं केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे गेल्या चार दिवसात या राज्यात पावसाची संततधार सुरु आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाले आहेत पूरग्रस्तांसाठी दहा ठिकाणी मदत शिबिरं उभारण्यात आली आहेत समुद्राचं पाणी पुढे सरकू लागल्यानं किनारपट्टीच्या भागांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे इदुक्की आणि कासरकोड जिल्ह्यात आज अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं सांगण्यात आलं आहे

हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यात भूस्खलनामुळे आठ वर्षाच्या एका बालिकेचा मृत्यू झाला असून अन्य पाचजण जखमी झाले आहेत हे सर्वजण पर्याक्र असून ते भागसू नाग मंदीराहून भागसू नाग धबधब्याकडे जात असताना दरड कोसळली

दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष मांगे राम गर्ग यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मांगे राम यांचा दिल्लीशी अतिशय जवळचा संबंध होता तसंच त्यांनी दिल्लीतल्या जनतेची निःस्वार्पणे केलेली सेवा त्यांच्या कार्याच्या रुपाने दिसून येत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत राजधानी दिल्लीत भाजपाला मजबूत करण्यात मांगे राम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्यमुळे दिल्लीची जनता त्यांना कायम स्मरणात ठेवतील असं प्रधानमंत्र्यांनी वि

भाजपा कार्याध्यक्ष जे

नड्डा आणि पक्षाच्या ात्रेर नेत्यांनी गर्ग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे गर्ग गेले काही दिवस आजारी होते

जपानमध्ये आज वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होत आहे

प्रधानमंत्री शिंझो अर्ध घांचा सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्ष आणि सहकारी कोमितो यांच बहुमत कायम राहण्याची शक्यता जपानमधल्या प्रसारमाध्यमांच्या जनमत चाचण्यांमध्ये वर्तवली आहे

या माहितीची अधिक पडताळणी सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे

केंद्रीय गृहमंत्रालयानं बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांचा भारतात राहण्याचा परवाना एका वर्षानं वाढवला आहे

युरोपमध्ये दोन जुलै पासून स्पर्धामध्ये सहभागी झाल्यापासून हिमानं मिळवलेलं हे पाचवं सुवर्णपदक आहे